गेल्या वर्षी सप्टेबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत महिलांना या मंदिरात प्रवेश देण्यासंदर्भातील निकाल दिला होता त्या निर्णयाविरुद्ध प्नर्विचार याचिका दाखल झाली होती

त्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता या सात सदस्यीय पिठाकडे सोपवण्यात येत असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पिठानं आज म्हटलं आहे

याचिकांतील आरोपांमध्ये कोणतंही तथ्य आढळलं नसून या संदर्भात कोणताही सबळ पुरावा नसल्यानं या याचिका फेटाळत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नमुद केलं आहे या संदर्भात काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयानं ग्राह्य मानली असून त्यांनी यापुढे काळजी घ्यावी असं म्हटलं आहे

राज्यात काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं शिवसेना सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी एका संदेशाद्वारे पक्षाची ही भूमिका नमूद केली आहे

मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेच्या नवीन अटी मान्य नसल्यामुळे निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबाबत त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नसल्याचं शाह यांनी काल म्हटलं होतं मुख्यमंत्रीपद वाटपाबद्दल शिवसेनेनं सांगितल्याप्रमाणे कोणतीही चर्चा झाली नव्हती या शाह यांच्या या संदर्भातील विधानाचंही राऊत यांनी यावेळी खंडण केलं आहे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपापल्या पक्ष पातळीवर काल चर्चा केली आणि नंतर एकत्ररित्या किमान समान कार्यक्रम तयार करण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहितीही चव्हाण यांनी या संदर्भात दिली आहे

याचाच एक भाग म्हणून इन्सुलिन तयार करणाऱ्या कंपन्यांचे आणि त्यांच्या इन्सुलिनच्या दर्जाचे सुरक्षिततेचे आणि परिणामाचे तसेच किंमतीचे परिक्षण करण्यात येणार आहे आजच्या जागतिक मधूमेह दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेनं जगातल्या मधूमेहाविरूद्ध लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे

इंदूर इथं सुरू या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर त्यांची सलामीवीर जोडी झटपट बाद झाली होती उपाहाराला खेळ थांबला तेंव्हा बांगलादेशच्या तीन बाद त्रेसष्ट धावा झाल्या होत्या इशांत शर्मा उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला आहे गुलाबी चेंडूनं खेळवली जात असलेला हा पहिला कसोटी क्रिकेट सामना आहे या मालिकेत दोन सामने होणार आहेत भारतानं याप्र्वी झालेल्या टीड्वेंटी सामन्यांच्या मालिकेत दोन एक असा विजय मिळवला आहे

बालदिनाचं औचित्त साधून धुळे जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाच्या वतीनं शहरात बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती फेरी आज काढण्यात आली यात मोठ्या प्रमाणात धुळे वासियांनी सहभाग घेतला होता